यात मोठ्या प्रमाणावर करण्यात येत असलेल्या चाचण्या रूग्णांची शोध मोहीम आणि नैसर्गिक प्रसाराच्या कारणांमुळे रूग्ण संख्येचा आकडा वाढल्याचं एका अधिकाऱ्यांनं सांगितलं

पालघर जिल्ह्यात झालेल्या तिघांच्या हत्या प्रकरणाला सांप्रदायिक रंग न देण्याचं आवाहन म्ख्यमंत्री उदधव ठाकरे यांनी केलं आहे पालघर जिल्ह्यातल्या अतिशय दूर्गम भागात केवळ गैरसमजातून हा प्रकार झाला असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं अशाप्रकारच्या घटना ही राज्याची संस्कृती नाही प्न्हा अशा घटना होऊ देऊ नका असं आवाहनही त्यांनी केलं या प्रकरणाच्या चौकशीसाठी सीआयडीचे अतिरीक्त पोलिस महासंचालक अत्लचंद्र क्लकर्णी यांची नेमणूक करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली गुरुवारी रात्री ही घटना घडल्यानंतर पोलिस अधिक्षकांनी रात्रीच त्याठिकाणी पोहोचून कारवाई सुरू केली होती याप्रकरणी कर्तव्यात कसूर केलेल्या दोघा पोलिसांना निलंबित करण्यात आल्याचंही म्ख्यमंत्री म्हणाले यासंदर्भात देशाचे गृहमंत्री अमित शहा उतरप्रदेशचे म्ख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा झाली असल्याची माहिती त्यांनी दिली समाज माध्यमांवरून यासंदर्भात अफवा पसरविणाऱ्यांचा शोध घेण्याची विनंती अमित शहा यांना केल्याचं उदधव ठाकरे म्हणाले संचारबंदी काही प्रमाणात शिथिल करण्यात आल्याने अजिबात गाफिल राह नका अशा सूचना म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातल्या जिल्हाधिकारी मनपा आय्क्त पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या आहेत एप्रिलचा शेवटचा आठवडा आणि मे महिन्याचा मध्य हा या साथीचा प्रादुर्भाव वाढतो किंवा कमी होतो हे पाहण्याचा कालावधी आहे

आजपासून उदयोग सुरू करण्याची परवानगी देण्यात आली असली तर त्यासाठी कामाच्या ठिकाणीच कामगारांची निवासाची व्यवस्था करणे गरजेचे आहे कामगारांची वाहतूक उदयोगांना करता येणार नाही यासाठी एमआयडीसीच्या वेबसाइटवर नोंदणीची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे त्याची छाननी करुनच परवानगी देण्याचे आदेश त्यांनी दिले खरीप हंगामाची कामे वृक्षारोपण तेंद्पता जंगलातील लाकूड विषयक मस्त्यव्यवसाय मनरेगा अशी व इतर शेती विषयक कामे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देतात

प्ण्या मूंबईसह इतर शहरांमध्ये पाणी साचणे पूर सदृश्य परिस्थिती निर्माण होणे यासारख्या समस्या निर्माण होऊ नये यासाठी मान्सूनपूर्व कामं लवकर संपविण्याचे निर्देशही म्ख्यमंत्र्यांनी या अधिकाऱ्यांना दिले कोरोनाच्या रुग्णांची काळजी घेताना इतर आजाराच्या रुग्णांकडे द्र्लक्ष करुन चालणार नाही त्यामुळे जिल्ह्यातले खासगी डॉक्टर्स व इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांची सेवा घेऊन जिल्ह्यातल्या नागरिकांना आरोग्य सेवा मिळतील वेळेवर लसीकरण बाळंतपण डायलेसीस महत्वाच्या शस्त्रक्रिया होतील याची खात्री करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले

वैदयकीय कर्मचारी पोलीस यांचे आरोग्यही चांगले राहील आणि त्यांना कठलीही विषाणू बाधा होणार नाही याकडे लक्ष दिले पाहिजे रुग्णालयात स्वच्छता साफ सफाईकडे लक्ष देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली सातत्याने कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत असलेल्या क्षेत्राचे वर्गीकरण लाल क्षेत्रात करण्यात आले असल्याची माहिती अपर मुख्य सचिव मनोज सौनिक यांनी दिली

अहमदनगरात इथं एका गर्भवती मजूर महिलेची वडाळा बहिरोबा इथल्या एटीएमच्या आडोशाला प्रसृती झाली ही महिला कृटुंबासह पृण्यात शेतमज्रीसाठी गेली होती मात्र काम नसल्यानं त्यांनी दसरीकडे पायी स्थलांतर सुरू केलं प्रवासादरम्यानच महिलेला प्रसुती वेदना जाणव् लागल्या याबाबतची माहिती मिळताच स्थानिक कामगार आणि लोकप्रतिनिधींनी जवळच्या आरोग्य उपकेंद्रातील परिचारिकेच्या सहकार्यानं या महिलेच्या प्रसृतीला मदत केली यानंतर या महिलेला नेवासा फाटा इथल्या रुग्णालयात दाखल केलं असल्याची माहिती आमच्या वार्ताहरानं कळवली आहे

केरळमध्ये उपहारगृह शहरी भागात बस प्रवास सुरू करणे महानगरपालिका क्षेत्रात लघ् आणि मध्यम उदयोग सुरू करण्याचे निर्णय घेण्यात आले होते त्यावर केंद्र सरकारनं आक्षेप घेतला आहे

उस्मानाबाद जिल्ह्यात काल रात्री वादळी वारा आणि मेघ गर्जनेसह पाऊस झाला या पावसानं केळी आंबा खरब्ज टरब्ज लिंबाच्या बागांचं मोठं नुकसान झाल्याचं वृत्त आहे या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी शेतकऱ्यांची मागणी असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे देशातल्या विमान कंपन्यांनी देशांतर्गत किंवा आंतरराष्ट्रीय अशा क्ठल्याही प्रवासाचं तिकीट आरक्षण अजून सूरू करू नये असे स्पष्ट निर्देश केंद्र सरकारनं दिले आहेत कोरोना विषाणू संसर्ग आटोक्यात आला असल्याचं स्पष्ट झाल्यावर विमान सेवा सुरू करण्याची परवानगी दिली जाईल तिकिट आरक्षित करण्यासाठी प्रेसा कालावधी दिला जाईल असं नागरी हवाई वाहतूक मंत्री हरदीप सिंग प्री यांनी स्पष्ट केलं आहे कोरोना विषाणू बददल व राज्यातल्या सार्वजनिक आरोग्य उपक्रमांविषयी अधिकृत माहिती राज्याच्या आरोग्य विभागाकडून व्हॉट्सअपवर मिळणार आहे

म्ंबई महानगरपालिकेनं कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई शहर आणि उपनगरांतल्या बेघर तसंच कामगारांसाठी अन्न आणि निवासाच्या स्विधिसाठी हेल्पलाईन स्रु केली आहे

ध्वळे लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार रामदास गावीत यांच्या पार्थीव देहावर आज साक्री तालुक्यातील पिंजारझाडी इथं अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांचं काल ह्रदय विकारानं निधन झालं होतं

कोरोना विषाणू उच्च तापमानात नष्ट होतो हे सिद्ध करण्यासाठी कोणतेही वैज्ञानिक प्रावे नाहीत असं पत्र सूचना कार्यालयानं स्पष्ट केलं आहे